पणजी इथं स्टार्टअप भारत जागतिक उद्योग शिखर परिषदेत ते बोलत होते भारतात विकासाचं माध्यम बनललेल्या स्टार्टअपसाठी अनेक नवनवीन संधी उपलब्ध असल्याचं प्रभ् म्हणाले उद्योग सेवा आणि कृषी क्षेत्रात आणखी मोठं ध्येयं गाठण्याच्या आणि विकासाच्या दृष्टीनं केंद्र प्रयत्न करत असल्याचं प्रभू यांनी सांगितलं

न्यायाधीश एस

असंही शर्मा यांनी स्पष्ट केलं

नेरळहून माथेरानला जाणाऱ्या टॉय ट्रेनला आजपासून एक वातानुकूलित डबा जोडण्यात येणार आहे

तसंच शहा यांचं मत चुकीचं ठरवून मराठ्यांना आरक्षण देण्याचं धाडस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दाखवावं लागेल असंही पवार म्हणाले धर्माच्या आधारावर मुस्लिम समाजाला आरक्षण देता येणार नाही या शहा यांच्या विधानाबाबतही पवार यांनी टिका केली असून मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा आप्रही त्यांनी धरला मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते